राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यामुळं भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला होता मात्र पवार यांनी वैयक्तिक कारणावरुन राजीनामा दिल्यामुळं आता भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नाही म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान भाजपाचे कालीदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह तिर काही पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर झाला आगामी सरकारमधे मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवणारा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला

विधेयकानुसार तृतीय पंथीची व्याख्या करण्यात आली असून त्याला व्यक्तिगत नागरिक मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत

भरती आणि पदोन्नतीसह रोजगारांच्या कोणत्याही प्रकरणी सरकारी किवा खाजगी स्तरावर असा भेदभाव यापुढे करता येणार नाही

किशन रेड्डी यांनी संसदेत मांडलं या विधेयका च्या माध्यमातनं हे विलीनीकरण होणार आहे

तसंच अनावश्यक प्रशासकीय खर्च टाळला जाईल आणि कार्यक्षमता वाढेल असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला

यापूर्वी अशी सवलत केवळ तीन महिन्यांसाठी होती सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तीनही दलांतल्या सैनिकांसाठी सरकारी निवासाची ही सवलत जाहीर केली देशाच्या धवल क्रांतीचे उद्गाते डॉ वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त आज देशात राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा करण्यात आला

वर्गिस कुरियन यांचा जन्मदिन दुग्ध दिन म्हणून पाळण्यात येतो

कुरियन यांच्या या क्षेत्रातील संघटित प्रयत्नांमुळे देशात धवल क्रांती घडून आली आणि भारत हा जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला सर्व युरोपिय देशातल्या मिळून एकूण दूध उत्पादनापेक्षाही भारताचं दूध उत्पादन अधिक आहे

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्याबाबतही जागरुक असलं पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या वेळी म्हटलं या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित होते संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन यावेळी राष्ट्रपतींनी केलं

प्रसार भारतीच्या वतीनं नवी दिल्ली शिल्या मुख्यालयात संविधान दिवस साजरा केला गेला प्रसार भरतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश मुख्यकार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती मयांक अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचं वाचन केलं

गोव्यात सुरु असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिफीचा आज सहावा दिवस आहे

संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी झायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी पाठवलेल्या संदेशाला ते ट्विटर संदेशाद्वारे उत्तर देत होते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्याचा प्रधानमंत्री जिन खान यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केला आहे

लष्कर प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याच्या निर्णय केवळ राष्ट्राध्यक्ष घेऊन शकतात असं न्यायमूर्ती आसिफ सईद खोसा यांनी म्हटलं आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली

जम्मू काश्मिरमधल्या जनतेच्या भावना दुखावण्याच्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही असं जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांनी म्हटलं आहे काश्मिरमधे काल रात्री कौनसर्बल यालमधे एका स्थानिक मशिदीलगत असलेल्या धार्मिक स्थळाला आग लावण्याच्या घटनेचा निषेध करताना ते बोलत होते जम्मू कश्मीरमधे आज दुपारी कश्मीर विद्यापीठ परिसराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिक जखमी झाले